अनेक राजकीय नेत्यांबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींनी काल मतदानाचा हक्क बजावला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुण्यात पाषाण इथल्या एन सी एल मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रकाश जावडेकर रामदास आठवले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण मनोहर जोशी मनसे प्रमुख राज ठाकरे काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात खासदार सुप्रिया सुळे एकनाथ शिंदे यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान केलं तर हिंदी चित्रपट अभिनेते आमिर खान शाहरुख खान जया बच्चन ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन दीपिका पदुकोण यांनीही मुंबईत मतदान केलं मराठी चित्रपट सृष्टीतल्या मृणाल कुलकर्णी अंक्श चौधरी स्पृहा जोशी प्रवीण तरडे यांनीही आपापल्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला

भाजपा शिवसेना आणि मित्र पक्षांची महायुती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची महाआघाडी तसंच वंचित बहजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पक्ष आणि अनेक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेते चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे राम शिंदे आशिष शेलार युवसेना नेते आदित्य ठाकरे निवडणुकीपूर्वी भाजपावासी झालेले गणेश नाईक हर्षवर्धन पाटील राधाकृष्ण विखे पाटील वैभव पिचड उदयनराजे भोसले त्याचबरोबर काँप्रेस राष्ट्रवादी महाअघाडीचे अजित पवार रोहित पवार बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हे दोघे माजी मुख्यमंत्री या दिग्गजांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं

मतदान राज्यात काल झालेल्या ठीकठिकाणच्या मतदानाविषयीचा सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधी कडून ऐन तोंडावर आलेली दिवाळी त्यासोबतच आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे नागरिकांमध्ये असलेल्या उत्सवी उत्साहावर आदल्या दोन दिवसांच्या संततधारेनं पाणी पडतं की काय अशी चिंता वाटण्याजोगी परिस्थिती अगदी परवा रात्रीपर्यंत खूप ठिकाणी होती मात्र काही किरकोळ अपवाद वगळता राज्यात काल सर्वत्र पावसानं उघडीप देऊन मतदार उमेदवार आणि निवडणूक यंत्रणेची ही चिंता दूर केली पावसामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर पाणी चिखल झाला असला तरी काही उत्साही नागरिकांनी चिखल तुडवत केंद्रावर जाऊन आपलं पवित्र कर्तव्य बजावलं बारामतीच्या कांबळेश्वर मतदान केंद्रांवर पावसामुळं चिखल झाल्यानं मतदारांना मतदान केंद्रापर्यंत अनेक ट्रॉलीचा पूल करून नेण्यात आलं दिव्यांग मतदारांचा उत्साहसुद्धा अनेक ठिकाणी बघायला मिळाला नाशिकच्या देवळाली मतदार संघामध्ये अपघातात दोन्ही हात गमावलेल्या बाजीराव मोजाड या मतदारानं पायाने मतदान केलं त्यांच्या पायाच्या बोटावर मतदान झाल्याची शाई नोंदविण्यात आली धुळे ग्रामीण मतदार संघातील नवलाणे दिव्यांग मतदार केंद्रवर काल सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला

पहिल्यादाच मतदानाचा हक्क मिळालेल्या तरुण नवमतदारांइतकाच उत्साह ज्येष्ठ नागरिकांमध्ये अगदी वयाची शंभरी ओलांडलेल्या बुजुर्गांमध्येही होता

सातारा जिल्ह्यात प्रशासनाबरोबरच काही संस्था संघटना खासगी व्यावसायिक दुकानदारांनीही मतदार जनजगृतीमध्ये पुढाकार घेतल्याचं दिसून आलं पुण्यात प्रथमच मतदान करणाऱ्या तरूणींनी एका मतदान केंद्रावर हरित मित्र परिवार आणि सामाजिक वनीकरण विभागानं औषधी वनस्पती आणि चंदनाच्या बियांचं वाटप केलं अनेक ठिकाणी महिला मतदारांना मोफत मेंदी उपाहासृहात एका डीशवर एक मोफत देऊन मतदारांना प्रोत्साहन देण्यात आलं

लोकशाहीच्या या उत्सवात शहरी मतदारापेक्षा ग्रामीण भागातल्या मतदारानी चांगला सहभाग नोंदवल्याचं चित्र मात्र सार्वत्रिक होतं आमच्या ठीकठिकाणच्या बातमीदारांसह मंजिरी गानू पुणे

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मतदानाच्या दिवसापूर्वी तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाने कालच्या मतदानाच्या दिवशी विश्रांती घेऊन मतदारांचा उत्साह वाढवला पण पुण्याच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण मतदारच अधिक सुजाण असल्याचं मतदानाच्या काळच्या आकडेवारीने पुन्हा एकदा सिद्ध केलं जणुकाही लोकसभा निवडणुकीची पुनरावुत्ती विधानसभा निवडणुकीतही झाली यावेळी मतदानाची टक्केवारी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाने खुप प्रयत्न केले होते त्याचा परिणाम ग्रामीण भागात जाणवला पण शहरी मतदारांनी याहीवेळी मतदानाकडे पाठ फिरवली शहरातील नागरिकांची ही ही उदासीनता केवळ गंभीरच नाही तर प्रशासनाबरोबरच सर्व राजकीय पक्षांना देखील धोक्याचा इशारा देणारी ठरू शकते एवढे मात्र नक्की आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी मत्य मतदानादरम्यान काळ काही ठिकाणी अनुचित घटनाही घडल्या ई व्ही एम संदर्भात अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात मतदाना दरम्यान एका शिक्षकाला भोवळ आल्यानं त्याचा मृत्यू झाला नांदेड अहमदनगर जालना सोलापूर आणि अमरावतीमध्ये तोडफोड आणि दोन गटांमध्ये धक्काब्क्की झाली मात्र काही वेळानं वातावरण निवळलं

संसदीय कार्य मंत्रालयातल्या अधिकृत सूत्रांनी काल ही माहिती दिली अधिवेशनाचा कालावधी निश्वित करण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला अमित शहा देशाची सुरक्षा आणि शांततेसाठी पोलीस दलाचं योगदान मोठं असुन या कर्मचाऱ्यांच्या देश सेवेला आपण नमन करतो असं गौरवोद्रार गुहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं काढले पोलीस स्मुतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांत ते बोलत होते आपले कर्तव्य बजावतांना वीरमरण आलेल्या पोलीस जवानांची गौरवगाथा सांगण्याचं काम राष्टीय पोलीस स्मारक करत आहे

या स्मारकाच्या संकेतस्थळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं पोलीस स्मती दिन आपलं कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेले विविध पोलीस दलातले अधिकारी आणि जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल पोलीस स्मुती दिनानिमित्त पृष्पचक्र वाहन श्रध्दांजली वाहिली नायगाव पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम झाला आरे निर्णय मुंबईच्या आरे कोलनीतील मेट्रो कार शेड प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली नाही मात्र तिथली झाड तोडण्याबाबत जैसे थेचा आदेश काल दिला आरे कॉलनीतील किती झाडं तोडण्यात आली तोडलेल्या झाडांपैकी किती झाडांचं इतरत्र पूनरोपण केलं किंवा नव्यानं वृक्षारोपण केलं याचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल बृहन्मुंबई महानगर पालिकेला दिले अपघात लोणावळ्यानजिक कामशेत इथं काल एका रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत एका खासगी बसनं ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात झाला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे

तसंच कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली मुंबई आणि पृण्यात काल दिवसभर पावसानं काहीशी उघडीप दिली असली तरी रात्री उशीरा मात्र जोरदार पाऊस झाला सांगलीमध्येही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे